विदर्भातली उष्णतेची लाट आता खानदेश आणि मराठवाड्यातही दाखल मोदी देशाला राजे किवा हुक्मशहांची नव्हे तर चौकीदारांची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं मध्री चौकीदार या कार्यक्रमाद्वारे त्यांनी देशाच्या विविध भागातील भाजपा पदाधिकारी शेतकरी व्यापारी आणि विद्यार्थ्यासोबत टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते राज्यात विविध ठिकाणी या संवादात सहभागी होण्यासाठी भाजपानं सोय केली होती मुंबईतून या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस सहभागी झाले आपण चौकीदार म्हणून आपलं कर्त्तव्य बजावत असून कोणालाही सार्वजनिक पधीचा अपव्यय करु देणार नाही असं वचन मोदी यांनी यावेळी दिलं मधी चौकीदार मोहिमेचा भाग म्हणुन भाजपा समर्थकांनी काल मुंबईत कार रॅली काढली राहूल गांधी कॉप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यावेळी उत्तरप्रदेशातील अमेठी बरोबरच केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही लोकसभेची निवडणूक लढणार आहेत

सर्व इच्छुक उमेदवारांसह पक्षाचे स्थानिक नेते याप्रसंगी उपस्थित होते याचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून अर्ज भरण्याची जवळ येऊन ठेपली तरी पूणे लोकसभा मतदार संघाचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉप्रेस आघाडीचा उमदेवार अद्याप जाहीर झालेला नाही अशा संभ्रमीत वातावरणातहि काल पुण्यात ग्रामदक्ति कसबा गणपतीचे दर्शन धेऊन आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला काँप्रेसकडून इच्छुक असलेले मोहन जोशी अरविद शिंदे आणि प्रवीण गायकवाड उमेदवार यावेळी कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर पातळीवरील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आघाडीने शक्तीप्रदर्शनासाठी एक रॅलीदेखील काढली मात्र उमेदवारच निश्वित नसल्याने कार्यकर्त्यांच्या एकंदर उत्सहावर परिणाम जाणवत होता पक्षाने इच्छुकांपक्षी कोणालाही ऊमेदवारी दिली तरीही आघाडीचा उमेदवार जिंकून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट व्हावे असे आवाहन यावेळी उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना केले आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून संतोष गोगले प्रचार तळपत्या उन्हातही राज्यात प्रचार जोरात आहे सध्या तरी सर्व पक्षांचे राज्यातले नेतेच प्रचाराची आघाडी सांभाळत आहेत आजपासून मात्र राष्ट्रीय नेत्यांचे दौरे सुरू होतील सकाळ संध्याकाळ छोट्या प्रचार सभा प्रचार फेऱ्या दुपारी बक्का असंच आतापर्यंतच्या प्रचाराचं स्वरूप होतं पक्षांतरं आणि दिलजमाइसाठीचे प्रयत्नही सुरूघ आहेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवार खासदार पुनम महान यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली पोस्टरवर आदित्य ठाकरे यांचा फोटो नाही म्हणुन युवासेना नाराज झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली शिवसेनेचे लातूर जिल्हा सहसंपर्क प्रमूख अभय साळूंके यांनी काल आपण कॉप्रेस मधे प्रवेश करत असल्याची घोषणा केली अभय साळूंके यांच्या प्रवेशामुळे कॉप्रेस संघटना मजबुत होइल असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि शिवराज पाटील या नेत्यांमुळे लातूर हा काँप्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता काँप्रेसचे वरिष्ठ नेते देशाचे माजी गृहमंत्री आणि दहावे लोकसभा सभापती शिवराज पाटील चाकूरकर लातूर मधून सलग सात वेळा लोकसभेत निवडून गेले

यंदा भाजपने सुधाकर शृंगारे काँग्रेसनं मच्छिंद्र कामत तर वंचित बहुजन आघाडीन राम गारकर यांना उमेदवारी दिली आहे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे चिन्ह लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणान्या चिन्हांमध्ये यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे

मतदान मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्यात सर्वत्र स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत लातूर मध्ये जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी लग्न समारंभासारख्या कार्यक्रमातून मतदानासाठीचा लोकजगर मांडला आहे

आधी ही मुदत काल संपणार होती कालपर्यंत ज्यांनी आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडला नसेल त्यांचा पॅन रद्द होईल अशा बातम्या काही माध्यमांतून प्रसारित झाल्या

विलिनीकरण विजया बँक आणि देना बँक या दोन बँका आज बँक ऑफ बडोदा मध्ये विलीन होत आहेत या विलिनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा देशातली तिसऱ्या क्रमांकाची व्यावसायिक बँक ठरेल युद्धबंदी पाकीस्तानी सर्विकांनी काल पुन्हा युद्धबंदीचं उल्लंघन करत काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार केला भारतीय सस्थिनं चोख प्रत्युत्तर दिलं ही चकमक सकाळपासून दूपारी उशीरापर्यंत सुरू होती

यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही व्यानिकही सुखरुप आहे इस्रो भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज एमीसॅट हा नवा टेहळणी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे

संरक्षण यंत्राद्वारे होणाऱ्या दूर्घटना या मानवी चूक न मानता त्यासाठी स्वतंत्र कायदे करण्याची गरज आहे मात्र असे कायदे करणं हे आजच्या काळातील एक मोठं आव्हान आहे असं मत लेफ्टनंट जनरल पीजीएस पन्नू यांनी काल व्यक्त केलं पुण्यात मिलिटरी इन्स्टिट्युट ऑफ ऍड्व्हान्स टेक्नॉलॉजी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि विविध संस्थांनी विकसित केलेल्या रोबोटिक्स उपकरणांच प्रदर्शनही भरविण्यात आलं होतं गडू पालघर जिल्ह्यातल्या केळवे रोड इथल्या एका रेशनच्या द्कानातून काळ्या बाजारात जाणारा गह काल पकडण्यात आला याबाबत सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आग यवतमाळ जिल्ह्यातल्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याला भीषण आग लागली असून आगीने बहुतांश जंगल व्यापले आहे

याखेरीज चार रौप्य आणि दोन कांस्यपदकं देखील भारतीय खेळाडूंनी मिळवली आहेत

हवामान विदर्भातली उष्णतेची लाट आता उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पोहोचली आहे

काल विदर्भ आणि पश्विम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज होता या पावसानं कोकणातही काही ठिकाणी हजेरी लावली रत्नागिरी जिल्ह्यात अचानक मेघगर्जनेसह आलेल्या जोरदार पावसानं आंबा आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान केलं

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसब्रक पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार